मोदीः जे राजकीय पक्ष याआधी एकमेकांकडे बघतही नव्हते ते आता एकमेकांशी हातमिळवणी करून सरकारनं हाती घेतलेल्या देश विकासाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करत आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केला उत्तरप्रदेशमध्ये आझमगढ इथं साडेतीनशे किलोमीटर लांबीच्या पूर्वांचल द्रतगती मार्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते लखनौ आग्रा द्रतगती मार्ग आणि यम्ना द्रतगती मार्गाद्वारे दिल्लीकडे जाण्यास थेट संपर्क याम्ळे उपलब्ध होणार आहे

कर्करोगः मुंबईतील प्रख्यात टाटा कर्करोग रुग्णालयावर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण आहे या परिस्थितीत उपचारासाठी मध्य भारत आणि विदर्भाच्या दुर्गम भागातील कर्करोग पीडितांना नागप्रमधील राष्ट्रीय कर्करोग संस्था उपय्क्त ठरू शकते असं मत म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं व्यक्त केलं टाटा मेमोरियल ट्रस्ट आणि या संस्थेच्या दरम्यान काल एक सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते या करारान्सार विदर्भ आणि मध्य भारतातील रुग्णांना माफक दरात जागतिक दर्जाचे उपचार आणि सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत

राज्य शासनानं वर्धा इथं संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्डाच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे या निमित्ताने कुंभार समाज महासंघातर्फे काल नागप्रात राज्य शासनाचा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता

आमच्या प्रतिनिधीचा हा वृत्तांत

भोसरीचे महेंद्र नगरकर हे त्यापैकीच एक या योजनेचा आपल्याला कसा फायदा झाला हे सांगताना ते म्हणाले आपलं स्वतःचं घर असावं हे माझं आणि माझया क्ट्ंबियांचं फार वर्षा पासूनचं स्वप्नं होतं पण मिळणारा कमी पगार आणि दिवसेंदिवस वाढत जाणा या घरांच्या किंमती लक्षात घेता हे स्वप्न स्वप्नंच राहाणार असं मला वाटत होतं पण पंतप्रधान आवास योजनेची माहिती आम्हाला मिळाला आणि त्यासाठी अर्ज केल्यानंतर ती मदतही आम्हाला सहज उपलब्ध झाली

जिल्हा प्रशासनानेही आता गरज् लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी पावलं उचलण्यास प्रारंभ केला आहे याम्ळं भविष्यात जिल्हयातील एकही कुटुंब बेघर राहणार नाही असा विश्वास बाळगायला हरकत नाही आकाशवाणी बातम्यांसाठी विनायक सोमणी पुणे

आपला पक्ष स्वार्थासाठी भांडत नाही सरकारमध्ये असताना ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्यांच्याविरुद्ध आणि जनतेच्या हितासाठी भांडलो असं त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं

या अनोख्या प्रयोगाबद्दल माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जल है तो कल है या म्हणींचे महत्व पटव्न देण्यासाठी तसेच गावातील लोकांना नियमित टँक्स भरण्याची सवय लागावी तसेच गरम पाणी करण्यासाठी ग्रामीण भागात होणारी वृक्षांची कत्तल थांबविता यावी यासाठी रामाटोला ग्रामपंचयतीने एक अनोखी शकलं लढविली

अशा पध्दतीचा उपक्रम राबविणारी रामटोला ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ग्रामपंच्यात असून

अशा लोकांना याचा लाभ घेता येत असल्याने गावातील बहतांश लोकांनी

ही बातमी ऐका म्हणजे कळेल गरीब गाय काय करू शकते आपल्या लहानग्यावर संकट ओढवलं तर आई काय करू शकते याचं उदाहरणच औरंगाबाद जिल्ह्यातल्या गौताळा अभयारण्यातील भांबरवाडी शिवारातल्या गायींनी घालून दिलं आहे वासराची शिकार करायला आलेल्या बिबट्याला त्यांनी चक्क शिंगावर घेतलं आणि आला अंगावर तर घेतला शिंगावर अशी म्हणही सिध्द केली गायींनी शिंगावर घेऊन भिरकावून दिलेला बिबट्या जबर जखमी झाला त्याला उपचारासाठी प्णे जिल्ह्यात ज्न्नरच्या बिबट्या प्नर्वसन केंद्रात आणण्यात आलं पण अखेर बरीच हाडं मोडलेल्या बिबट्यानं प्राण सोडला

महाजनः नाशिक जिल्ह्यातील स्रगाणा आणि कळवण इथं अतिसाराची लागण झालेल्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यासाठी वैद्यकिय सेवा प्रवण्याबरोबरच विहीरींना संरक्षक भींत बांधण्याची कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश जिल्ह्याचे संपर्कमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत

सध्या ही साथ नियंत्रणात असून दोन्ही ताल्क्यातील पाच जणांचा अतिसाराने बळी गेला असतानाही त्याबाबत दिशाभुल करणा या जिल्हा आरोग्य अधिका यांवर कारवाई करण्याचे आदेश महाजन यांनी दिले आहेत पालखीः संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहोळयातील पहिलं उभं रिंगण चांदोबाचा लिंब इथं पार पडले माऊलीच्या हिरा या अश्वाचं प्ण्यात निधन झाल्यानं यंदा प्रथमच राजा या अश्वानं धाव घेत हे रिंगण पूर्ण केलं

पालखी आज फलटणकडे प्रस्थान करेल

तत्पूर्वी काटेवाडीत मेंढ्यांचं रिंगण झाले आज बेलवडी इथं या पालखी सोहळ्याचं पहिलं गोल रिंगण सकाळी आठ वाजता होणार आहे साईबाबा पालखीः प्ण्यातील श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीनं ग्रुपौर्णिमेनिमित्त शिर्डीला नेण्यात येणारी पालखी उदया सकाळी मार्गस्थ होणार आहे

या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात रेल्वेः रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या सोयीसाठी प्णे निजामाबाद आणि बारामती प्णे पॅसेंजर प्न्हा चालवण्याचा निर्णय घेतला आहे

पीक विमाः ब्लडाणा जिल्ह्यात खरीप हंगामाचा पीक विमा काढण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्यानं पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग स्रू आहे

उत्तर महाराष्ट्रातून नाशिकमार्गे जाणारे द्रध अडविण्याबरोबरच ग्जरातचेही द्रध अडविण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे प्रवक्ते संदीप जगताप यांनी दिली आहे

सिंध्ः थायलंड ख्ल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

आज अंतिम फेरीत सिंध्रचा सामना जपानच्या नोझोमी ओक्हारा हिच्यासोबत होणार आहे फिफाः फिफा फ्टबॉल विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना मॉस्को इथं आज रात्री साडेआठ वाजता होणार आहे फ्रान्स आणि क्रोएशिया दरम्यान होणा या या सामन्याकडे जगभरातील फ्टबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे

दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त होता आजपासून राज्यात सर्वत्र पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे तो सोमवारपर्यंत कायम राहील आज आणि उदया राज्यात सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे